विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची फडणवीस सरकारवर जोरदार टीका

या वर्षासाठी राजकोषीय टूट तीन पूर्णांक चार दशांश टक्क्यावर आले असून आर्थिक सर्वेक्षणान्सार कृषी वन आणि मासेमारी या क्षेत्रात दोन पूर्णांक नऊ दशांश टक्के अस्थायी वाढीचा अंदाज आहे

यासाठी वार्षिक सकल उत्पन्न वास्तविक दृष्ट्या आठ टक्क्यापर्यंत वाढवावी लागेल असं सर्वेक्षणात म्हटलं आहे

पंतप्रधान किसान योजनेअंतंगत सूमारे तीन कोटी दहा लाख अल्प भूधारक शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हफ्ता प्राप्त प्रदान करण्यात आहे तर दोन कोटी दहा लाख शेतकऱ्यांना या योजनेचा दुसरा हफ्ता दिला गेल्याचंही सर्वेक्षणात नम्द करण्यात आलं आहे गेल्या वर्षाच्या तूलनेत गूंतवणूक आणि विक्रीत वाढ होणार असल्यानं विकास दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रात गती येण्याचा अंदाज असून कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलं आहे

तर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम् यांनी या सर्वेक्षणात विकासाच्या दृष्टीकोनातून कोणतीही रूपरेषा दिसत नसून सर्वेक्षणातील पहिल्या खंडातील पहिला भाग स्वागताहर्य असला तरी एकूण सर्वेक्षण निराशावादी असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ बिबेक डेबरॉय यांनी सर्वेक्षणाचा स्वागत करतांना आर्थिक नियमितता शिस्त आणि विशेषतः खाजगी ग्ंतवण्कीवर भर देण्यात आला असल्याचं म्हटलं आहे

एस टी

सरकार ज उदयाचं अर्थसंकल्प हा याचासाठी महत्वाचा असणार आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये भारताला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर ते होत असतांना डेमाग्रेफिक डिव्हिडंटला येणारे चक्रेजेस कश्या प्रकारे हाताळू शकतो यासाठी विचार करणारा हे अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून महत्वाची आहे जगविख्यात जगन्नाथ रथयात्रेला आजपासून ओडिशातील प्री इथं सुरूवात झाली लाखो लोकांच्या उपस्थितीत भगवान जगन्नाथ वलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे तीन विशालकाय रथ मार्गस्थ झाले

राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सर्व देशबांधवांना या महोत्सवाच्या श्भेच्छा दिल्या आहेत पत्रकार गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणी कांग्रेस नेते खासदार राहल गांधी यांनी आज मुंबई दंडाधिकारी न्यायालयात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मानहानीकारक वक्तव्य केल्याबाबतच्या खटल्याच्या सूनावणीमध्ये राहल गांधी यांनी आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आपली बाज् मांडली त्यानंतर न्यायालयातर्फे त्यांना जामिन देण्यात आला तसंच प्ढील स्नावण्यांसाठी गैरहजर राह शकण्याची परवानगी देण्यात आली आहे मी देशातील गरीब शेतकरी आणि श्रमीकांसोबत आहे आणि सताधारी भाजपा विरोधात आपली लढाई अधिक जोमानं चालू राहिल असं राह्ल गांधी यावेळी म्हणाले

स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय आपती प्रतिसाद दलाचे जवान तपासणी मोहीम राबवत आहेत मंगळवारी रात्री मुसळधार पावसानं वशिष्टी नदीवरच्या तिवरे धरणाची भिंत फुटली आणि पाण्याच्या प्रवाहात बारा पेक्षा जास्त घरं वाहून गेली आहेत

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची पाचवी बैठक आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली यावेळी एन एम आर डी एस

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एन एम आर डी ए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकूलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकूल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली

एम आर डी ए क्षेत्रातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली

यावेळी एन

ए च्या बोधचिन्हाबाबत सादरीकरण करण्यात आले नागपूर येथील ड्रुष्टान पक्षेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकित ही मान्यता देण्यात आली ब्द्धिस्ट सर्कीट अंतर्गत पर्यटन विभागाने नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी शांतीवन चिंचोली आणि ड्रश्वान पप्रवेस टेम्पल कामठीचा समावेश केला आहे ड्रुग्न पप्रवेस टेम्पलचा विकास करून जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरेल अशी विकास कामे करण्यात येणार आहेत जगातील विविध भागात असलेल्या ब्द्धिस्ट टेम्पलच्या प्रतिकृती इथं तयार करण्यात येतील यासाठी मंत्रिमंडाळाची मान्यता मिळाल्या नंतर अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे रस्त्यांवरील विजेच्या खांबांमुळे पादचारी आणि वाहनचालकांचे जीव धोक्यात येत असून ते तातडीनं हटवण्यात यावे महिनाभरात कामाला स्रूवात करावी आणि चार महिन्यात काम पूर्ण करावे असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल महापालिका आणि महावितरणला दिले आहेत नगरपरिषद महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री अँड आशीष शेलार यांनी दिली सुधारित वेतन संरचनेत निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या आत देणे आवश्यक असून एकदा दिलेला विकल्प अंतिम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

तथापि या आजाराने ग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील दोन रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा ख्लासा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ

मोरे यांनी केला आहे

लिंग निवडीस प्रतिबंध करून म्लीचा जन्मदर वाढविणे आणि म्लींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना समाजातील सर्व घटकांसाठी सूरू केली

अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेअंतर्गत बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर इथं सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले आहे

परिणामी या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन यांना गती मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं आयोजित विष्व चशक स्पर्धेत आज वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान दरम्यान सामना खेळला जात आहे

पावसाळी विधानसभा अधिवेशन सरकारच्या आश्वासनांच्या प्रात वाहन गेलं अनेक प्रश्नांवर ठोस पावलं उचलण्यात सरकार अयशस्वी ठरलं असल्याचं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेला संबोधित करत होते

मराठा आरक्षणाचा मुददा जरी मार्गी लागला असला तरी या आंदोलन दरम्यान ज्या कार्यकर्त्यावर ग्रून्हे दाखल झाले आहेत ते रदद होणे अजून बाकी आहे तसंच ज्यांना या आंदोलनात मृत्यू आला त्यांच्या नातलगांना नोकरी देण्याचे आश्वासन ही सरकारने दिले होते ते सुदधा पूर्ण करण्यात आले नाही आहे असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला

बी सी आरक्षण महिला आणि बाल विकास मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या मोबाइल खरेदीत झालेला गैरव्यवहार असे अनेक मृद्धे येत्या विधान सभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले वंचित बहजन आघाडी बरोबर यूती हि लोकसभा निवडण्कीत मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेऊन झाली पाहिजे असेही ते म्हणाले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या नागप्र चंद्रप्र आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत